काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या संयुक्त प्रोगामी आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या अन्य पक्षांपैकी तामिळनाडूतला द्रविड मुनेत्र कळघम पक्ष वगळता अन्य कोणत्याही पक्षाला लक्षणीय यश मिळालेलं दिसून येत नाही

ओडिसात बिज् जनता दलाचे दोन उमेदवार विजय झाले असून त्यांचे दहा उमेदवार आघाडीवर आहेत

प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये पंतप्रधान मोदी गृहमंत्री राजनाथसिंग यांच्यासह मंत्रीमंडळातले बहुतांशी मंत्री विजयी झाले आहेत काँग्रेसच्या नेत्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग अध्यक्ष अखिलेश यादव नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला विजयी झाले आहेत

लोकसभेतले काँग्रेसचे नेते मछ्छिकार्ज्न खरगे उपनेते ज्योतिरादित्य शिंदे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा काँग्रेस नेते दिग्विजय सिंग शत्र्घ्न सिन्हा जया प्रदा यांचा पराभूत उमेदवारांमध्ये समावेश आहे

यात आंध्र प्रदेशमध्ये वाय एस आर काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली आहे तर अरुणाचल प्रदेश मध्ये भाजपनं स्पष्ट बहमत मिळवलं आहे

संयुक्त जनता दलानं सात काँग्रेस चार अन्य आणि अपक्षांनी चार जागा जिंकल्या आहेत

तर सिक्कीम डेमॉक्रॉटीक फ्रंटनं आठ जागी विजय मिळवला असून पाच जागी आघाडी घेतली आहे

चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे सुरेश धानोरकर औरंगाबादमध्ये वंचित बहजन आघाडी ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीनचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील तर अमरावतीमधून अपक्ष उमेदवार नवनीत कौर राणा विजयी झाल्या आहेत मराठवाड्यातून औरंगाबाद वगळता सर्व मतदार संघातून शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले

परभणीतून शिवसेनेचे संजय जाधव बेचाळीस हजार मतांनी विजयी झाले त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांचा पराभव केला उस्मानाबाद मधून शिवसेनेचे ओम प्रकाश राजेनिंबाळकर एक लाख सत्तावीस हजार पाचशे सहासष्ट मतांनी विजयी झाले

नागपूरमधून नितीन गडकरी रामटेकमधून क्रपाल त्माने गडचिरोलीमधून अशोक नेते भंडारा गोंदिया मधून सुनिल मेंढे वर्धामधून रामदास तडस अकोल्यातून संजय धोत्रे बुलडाण्यातून प्रताप जाधव वाशिम यवतमाळमधून भावना गवळी जळगावमधून उन्मेष पाटील रावेर मधून रक्षा खडसे धुळे इथून डॉक्टर सुभाष भामरे नंद्रबारहून हिना गावीत दिंडोरीतून डॉ भारती पवार नाशिकमधून हेमंत गोडसे शिर्डीमधून सदाशिव लोखंडे अहमदनगर डॉक्टर सुजय विखे पाटील पुण्यातून गिरीश बापट बारामतीतून सुप्रिया सुळे रायगडमधून सुनील तटकरे शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे मावळमधून श्रीरंग बारणे सातारामधून उदयन राजे भोसले माढातून रणजीत निंबाळकर सोलापूरमधून जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज सांगलीमधून संजय पाटील कोल्हापूरमधून संजय मंडलिक हातकणंगलेमधून धैयशिल माने रत्नागिरी सिंधुर्द्र्गमधून विनायक राऊत दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे राहूल शेवाळे अरविंद सावंत उत्तर पूर्व मुंबईतून भाजपचे मनोज कोटक पूनम महाजन गोपाळ शेट्टी गजानन किर्तीकर ठाणेमधून राजन विचारे पालघरमधून राजेंद्र गावित भिवंडीतून कपिल पाटील कल्याणमधून श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत

प्रकाश आंबेडकर यांचा पराभूत उमेदवारांमध्ये समावेश आहे

ते काल दिल्लीत भाजप मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित विजयी सभेत बोलत होते भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या सभेला उपस्थित होते शहा यांनी यावेळी केलेल्या भाषणात देशातल्या जनतेचे आभार मानत भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं